गोविंदा पथकांच्या गर्दीनं फुललेले रस्ते थरावर थर रचून उभारलेले मानवी मनोरे थरांचा थरार अनुभवणारी लोकांची गर्दी आणि उंच दहिहंड्या असं चित्र जागोजागी दिसत आहे लालबाग परळ दादर घाटकोपर माझगाव जोगेश्वरी अंधेरी ताडदेव बोरीवली या ठिकाणी मोठमोठ्या दहीहंडी उभारल्या आहेत गोविंदांना आकर्षित करण्यासाठी मुंबईत अनेक ठिकाणी आयोजकांनी पाच लाख रुपयांपर्यतची बक्षीसं ठेवली आहेत

मुंबईत दहीहंडी उत्सवादरम्यान सहा गोविंदा जखमी झाले असून त्यांना शासकीय तसंच खाजगी रुगणालयात उपचारासाठी दाखल केलं असल्याचं रुगणालयाच्या सूत्रांनी सांगितलं नवी मुंबईतल्या अनेक प्रमुख मंडळांनी केरळ प्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मोठ्या आणि मानाच्या मानल्या जाणा या बहतांश दहिहंड्या रद्द झाल्या आहेत मात्र नवी मुंबईतल्या गावठाणांमध्ये गावकीच्या चार थरापर्यंतच्या दहिहंड्या साज या होत आहेत घणसोली गावात पारंपरिक पध्दतीनं दहीहंडीचा उत्सव आज साजरा करण्यात येत आहे आज कराडमध्ये काँप्रेस पक्षानं राज्य सरकारची प्रतिकात्मक हंडी फोडून सरकारचा निषेध केला राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात काँप्रेसनं जनसंघर्ष यात्रा काढली आहे या यात्रेच्या चौथ्या दिवसाची सुरुवात आज कराड श्रेन झाली काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री हर्षवर्धन तसंच कॉप्रेसचे त्विर नेते आणि कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले आहेत

शाळांमध्ये स्वच्छतेच्या सुविधा पुरवण्याच्या बाबतीत भारतानं वेगानं प्रगती केली असल्याचं संयुक्त राष्ट्र संघाच्या नुकत्याच जारी झालेल्या अहवालात म्हटलं आहे स्वच्छतेच्या सुविधा नसलेल्या शाळांच्या संख्येत झपाट्यानं घट झालेली दिसून आल्याचं या अहवालात म्हटलं आहे भारतातल्या जवळपास सर्व शाळांमध्ये स्वच्छतेची सुविधा उपलब्ध झाल्याचं दोन वर्षापूर्वीच दिसून आलं असून त्याआधी दहा वर्षांपूर्वी सुमारे पन्नास टक्के शाळा कोणत्याही स्वच्छता सुविधे शिवाय चालत असत असं या अहवालात म्हटलं आहे नाशिकमध्ये मालेगावातल्या सवंदगाव शिवार शिल्या गिरणा नदीपात्रालगत वाळूचा उपसा सुरु असताना ढिगारा कोसळून ढिगाऱ्यात पाच मजूर अडकले या दूर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत श्वे अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याचं वृत्त आहे जखमींना उपचारासाठी जवळच्याच सामान्य रुग्णालयात दाखल केलं आहे त्सुनामीसारख्या आपत्तीला सामोरं जाण्याच्या दृष्टीनं जनतेची आणि संबंधित यंत्रणांची सज्जता तपासण्यासाठी राज्याच्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये उद्या मॉकडूिल्स म्हणजे सराव प्रात्यक्षिक होणार आहेत

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि राष्ट्रीय सागरी सेवा माहिती केंद्राच्या वतीन संयुक्तपणे ही मोहीम राबवली जाणार आहे

पनवेल धि हा मेळावा होणार असून त्यासाठीची येत्या सतरा तारखेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव केळापूर वनक्षेत्रात गेल्या काही महिन्यांमध्ये तेरा जणांचा बळी घेणाऱ्या वाघांना जेरबंद करण्यासाठी चार हत्तींची मदत घेतली जाणार आहे मध्य प्रदेशातून हे हत्ती चार आठवड्यात यवतमाळला पोहचतील असं वनविभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं आज शेवटचा श्रावणी सोमवार त्यानिमित्तानं आज नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेक्षरला भाविकांनी मोठी गर्दी केली आहे ब्रम्हगिरीला महाप्रदक्षिणा घालण्यासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी गर्दी करणं सुरू केले

पोलीस सहआयुक्त व्ही सत्यनारायण यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तसंच मराठवाडा ॐ तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे